लसीकरणाच्या तयारीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक पार पडली लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून आज देशभरात रंगीत तालीम होत आहे तिच्या रूपरेषेबाबत या बैठकीत चर्चा झाली आजची रंगीत तालीम देशातल्या सर्व राज्यांमधल्या राजधान्यांत होणार आहे महाराष्ट्रात मात्र पुण्यासह नागपूर जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यात ही तालीम होत आहे यामध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या लसीकरण सत्राची हबेहब ड्राय रन घेतली जाईल यावेळी कोणालाही लस दिली जाणार नाही या रंगीत तालमीचा पहिला टप्पा लसीकरण सत्ताच्या स्थानाचं निश्चितीकरण हा असेल

पहिल्या खोलीत प्रतिक्षालय असेल तिथे लाभार्थी सूचितल्या लाभार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल द्रसरी खोली हा प्रत्यक्ष लसीकरणासाठीचा कक्ष असेल तिसरी खोली म्हणजे निरक्षणगृह असेल

यात एक स्रक्षा रक्षक असेल सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी त्याची राहील एक तपासनीस असेल जो कोविड पोर्टलवर असलेली लाभार्थ्याबाबतची माहिती तपासून तोच लाभार्थी असल्याची खातरजमा करेल चमूतली तिसरी व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष लस देणारा लस टोचक असेल चमूत निरिक्षक म्हणून काम करणारी चौथी व्यक्ती निरक्षण कक्षात लसीकरणानंतर आलेल्या लाभार्थ्यावर लसीचे काही परिणाम होतात का ते पाहून त्याच्या नोंदी ठेवेल या चमूतला पाचवा सदस्य गर्दीचं नियंत्रण करणं आणि लाभार्थ्याचा क्रम आल्यानंतर त्याला प्रतिक्षा कक्षात बोलावून आणणं हे काम करणार आहे चौथ्या टप्प्यात कोविड पोर्टलवर भरलेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्याचे नाव पत्ता वय फोन नंबर आणि ओळख क्रमांक तपासनिसामार्फत समक्ष पडताळून कोविन पोर्टलवरच लाभार्थ्याला लसीकरणाकरिता पाठवण्यात येईल लस दिल्यानंतर लस टोचक कोविन पोर्टलवरच लाभार्थ्याला लस दिल्याची नोंद करेल तसंच कोविड पोर्टलच्या मदतीनं लाभार्थ्याला लसीकरण सत्राची तारिखठिकाण लस याबद्दल माहिती पुढील डोसचा दिनांक लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल पाचव्या टप्प्यात लसीकरणानंतर होणाऱ्या विपरीत परिणामाकरिता पूर्वतयारीचीरंगीत तालीम घेण्यात येईल प्रत्येक लसीकरण सत्राच्या ठिकाणी एक एनाफीलॅक्सींस कीट उपलब्ध असेल लसीकरण सत्राच्या जवळचं उपचार केंद्रतिथल्यावैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव आणि फोन नंबर लसीकरणाच्या ठिकाणी उपलब्ध असेल

पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तत्वाला तोड नाही पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ कर्तेत्वावर कूणीही डाग लाव् शकत नाही असंच कर्तेत्व येणाऱ्या वर्षभर नव्हे तर पुढील कित्येक वर्षे गाजवत रहा नवीन वर्ष पोलीस दलातील सर्वांसाठी तणावमुक्तीचे जावो ही प्रार्थना अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या श्भेच्छा दिल्या काल नववर्षाच्या प्रारंभीच ठाकरे यांनी म्बई पोलीस आय्क्तालयाला भेट देऊन कोविड योद्वे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं त्म्ही दक्ष राहता त्म्ही सज्ज राहता म्हणून आम्ही नागरिक म्हणून सण उत्सव शांततेत करू शकतो त्म्हाला आज धन्यवाद देण्यासाठी एक क्ट्ंबप्रम्ख आणि नागरिक म्हणून आलो आहे असं मुख्यमंत्री म्हणाले कोरोनाच्या या संकटकाळातही पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होम म्हणून काम करण्याची सोय होती पण पोलिसांसाठी असा पर्याय नाही कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले पोलिसांसह महसूल आरोग्य अशा विविध यंत्रणांतील अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावल्याचे नमूद करून म्ख्यमंत्री म्हणाले कीव्यवहार बंद ठेवणं ही गोष्ट योग्य नाही हे सगळ्यांनाच कळतं पण अजूनही संकट गेले नाही पाश्चिमात्य देशात कोरोनाचा नवा धोका तयार झाला आहे त्याम्ळेच नागरिकांच्या हितासाठी किमान खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत जीव धोक्यात घालून यंत्रणा काम करत आहेत त्यामुळे नागरिकांनी किमान खबरदारी घ्यावी शिस्त पाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत नवीन वर्षाचे स्वागत आनंदात आणि उत्साहातच व्हावे पण भानावर राहून पुढचे पाऊल टाकावे अशी अपेक्षा आहे त्यासाठीच काही बंधने घातल्याचंही म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी म्ख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कोविड योद्वा म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट तपास आणि ग्न्हयांची उकल करून तातडीने मुद्देमाल संबंधितांना परत करणाऱ्या पोलीसांचाही सन्मान करण्यात आला यावेळी म्ख्यमंत्र्याचे अतिरिक्त म्ख्य सचिव आशिष कुमार सिंह मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आदी उपस्थित होते फायझर जागतिक आरोग्य संघटनेने फायजर बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापरासाठी ग्रुवारी परवानगी दिली आहे या निर्णयाम्ळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे

त्यानंतर अमेरिका कॅनडा आणि य्रोपिअन य्निअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती करोना व्हायरसचा फैलाव स्रु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे संपूर्ण जगाला करोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं आहे मॅरिएंगेला सिमाओ यांच्यावर औषधं उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे जागतिक आरोग्य संघटनेने आपले तज्ज्ञ तसंच जगभरातील इतर तज्ज्ञांनाही फायजर बायोटेकच्या लसीची स्रक्षा दर्जा तसंच इतर गोष्टींची पडताळणी करण्यास सांगितलं होतं यादरम्यान फायजर बायोटेकची लस सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर योग्य असल्याचं समोर आलं तसंच करोनाम्ळे निर्माण होणारे धोके लसीमुळे दूर होत असल्याचंही सांगण्यात आलं

या समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी त्यांच्या लशींच्या आपत्कालीन वापराबाबत केलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली देशात आणि देशाबाहेर सूरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला स्रक्षितता परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा अशा विविध नियामक अटी या समितीनं सिरम इन्स्टिट्यूटला घातल्या आहेत

पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार